दोन्ही देशांमध्ये अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात ही बैठक झाली असं भारतानं म्हटलं आहे जगात जेव्हा जेव्हा संघर्ष उभा राहिला तेव्हा या संघर्षाचं निराकरण करण्यात भारतानं दिलेल्या मौल्यवान योगदानाचं महत्व कधीच लक्षात घेतलं गेलं नाही जगानं आता तरी हे महत्त्व ओळखून भूतकाळातली आपली चूक द्रुस्त करावी असं स्पष्टं प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केलं आहे भारत रशिया चीन या तीन देशांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे झालेल्या बैठकीच्या उद्घाटन सत्रात ते आज बोलत होते आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन एकमेकांच्या हितसंबंधांचा आदर विविध राष्ट्रांमध्ये एकोपा बाळगणं आणि प्रत्येकाचं भलं होईल अशा पद्धतीनं जगानं एकत्रित वाटचाल करणं हेच जागतिक संबधांची घडी विस्कटू न देण्यासाठीचे उत्तम उपाय आहेत असं ते म्हणाले केवळ वेगवेगळ्या संकल्पना आणि नियम आखणं हेच नाही तर त्यांचं योग्य पालन हे सुद्धा जागतिक समुदायासमोरचं आव्हान आहे असं त्यांनी सांगितलं वेळोवेळी जोखल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय संबधांबाबतच्या तत्वांवरचा विश्वास अजुनही अबाधित असल्याचं आजच्या बैठकीतून अधोरेखित होतं असही जयशंकर म्हणाले दक्षिण काश्मिरातल्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घातले आहे मात्र त्यात एक भारतीय जवान शहीद झाला सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या पानगावमध्ये राहणारे सुनील काळे यामध्ये शहीद झाले आहेत ते सीआरपीएफमध्ये कार्यरत होते राज्यातल्या वीज ग्राहकांना हप्ता हप्त्याने वीज बिल भरता येणार आहे महावितरणसह तेर खासगी वीज कंपन्यांच्या ग्राहकांनासुद्धा ही मुभा मिळणार असल्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे त्यासाठी ग्राहकांना जवळच्या वीज कार्यालयात जाव लागणार आहे यासाठी कुठलही अतिरीक्त शुल्क लागणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं लॉकडाऊनच्या काळात वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना मीटर रीडिंग घेता येत नव्हतं त्यामुळं ग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याचं आवाहन करण्यात आलं होतं

त्यामुळं तेर ग्राहकांना सरासरी वापराच्या आधारे वीज बिल पाठविण्यात आली होती

कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळं महावितरणचं सुमारे दीडशे कोटींचं नुकसान झालं परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कामगारांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवते आहे त्यासाठी परराज्यातून मजूर मागविण्यात आले आहेत

मराठा आरक्षण टिकले पाहिजे हीच सर्वांची भूमिका आहे त्या अनुषंगाने सरकार सक्षमपणे काम करत असल्याचं मंत्री अशोक चव्हाण म्हणाले मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं भक्कम तयारी केली आहे

मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली त्यानंतर ते बोलत होते टाळेबंदीच्या काळात सुरू करण्यात आलेल्या गरीब कल्याण अन्न योजनेला जूलै ते सप्टेंबर पर्यंत अशी आणखी तीन महिने मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या संदर्भात चर्चा करावी यासाठी आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली

सीकेपी सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आदेशावर अंतरीम स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे रिझर्व्ह बॅकेच्या आदेशात कुठलीही मुलभूत चूक नाही असंही न्यायालयानं स्पष्टं केलं आहे बँक कर्मचाऱ्यांचे नेते विश्वास उटगी यांनी दाखल केलेल्या रिझर्व्ह बॅकेच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं हा निर्णय दिला

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली

दरम्यान शिवसेनेच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याला कोरोनाची लागण झाल्यानं शिवसेना भवनाचं निर्जंतुकीकरण केलं जाणार आहे त्यामुळे तिथले दैनंदिन व्यवहार काही दिवस बंद राहणार आहेत त्यामुळे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही दिवस शिवसेना भवनात न येण्याच्या सूचना दिल्या असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे

वर्ध्यात आज एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं

सोलापूर जिल्ह्यात आज अकरा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं

ठाणे जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जिल्ह्यातल्या तीन महानगरपालिकांचे आयुक्त बदलले आहेत पालघरचे माजी जिल्हाधिकारी अभिजीत बांगर आता नवी मुंबईचे डॉक्टर मंतडा राजा दयानिधी उल्हासनगरचे तर डॉक्टर विजय राठोड मिरा भाईंदर महानगरपालिकेचे नवे आयुक्त असतील

ते आज सांगली शिं कृषी आढावा बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते

बियाणे आणि खत शंभर टक्के उपलब्ध असून त्याची कोणतीही कमतरता नसल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना कृषी कर्ज वितरण करण्यात दिरंगाई करणाऱ्या बँकांवर गुन्हेगारी खटले दाखल करण्याचा शिवा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे काही राष्ट्रीयीकृत बँका कृषी कर्जाच्या वितरणाला नकार देत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या या तक्रारी सरकारनं गांभिर्यानं घेतल्याचं आहेत शेतकऱ्यांना कुठल्याही त्रासाशिवाय कर्ज मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असं आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलं आहे भुसे यांच्या अध्यक्षतेखाली काल सोलापुरात खरीप हंगाम आढावा बैठक झाली सोयाबीनच्या बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारींबाबत पंचनामे करा त्याच कंपनीच्या बियाण्याबाबत पुन्हा तक्रार आली तर त्याबाबत पुढील कार्यवाही करण्याकडे लक्ष द्याज्या बँका पीककर्ज देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करा असं भुसे यांनी यावेळी सांगितलं संबंधीत बाजार समितीकडून एसएमएस किंवा मोबाईलवर निरोप आल्याशिवाय कापूस उत्पादक शेतक यांनी परभणी जिल्ह्यातल्या शासकीय खरेदी केंद्रावर कापसाच्या गाड्या आणू नयेत असं आवाहन जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केलं आहे अमरावती जिल्ह्यातल्या कौंडण्यपूरहून जाणारी रुख्मिणीची पालखी यंदाही पंढरपूरला जाणार आहे यासंदर्भात सर्व आवश्यक खबरदारी घेतली जाणार असल्याचं अमरावतीचं पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितलं

त्यानंतर वाहनाला पूर्णपणे निर्जंतुक केले जाते

बिहारमध्ये विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या पाच विद्यमान विधान परिषद सदस्यांनीनितीश कुमार प्रणित संयुक्त जनता दलात प्रवेश केला आहे बिहार विधानसभा निवडणुकाही येत्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात राष्ट्रीय जनता दलाला हा धक्का मानला जात आहे

बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदनं तयार केलेल्या कोरोनावरच्या औषधाची आयुष मंत्रालयानं दखल घेतली आहे यासंदर्भात करण्यात आलेल्या दाव्यांविषयी किंवा त्यात नमूद केलेल्या वैज्ञानिक अभ्यासाविषयी क्ठलीही माहिती नसल्याचं आय्ष मंत्रालयानं सांगितलं आहे यासंदर्भात औषधाचं नाव त्यातले घटक वैद्यकीय चाचण्यांचे तपशील आणि तेर सर्व माहिती लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तोपर्यंत यासंदर्भातले दावे प्रसिद्ध करु नये असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

राज्यात उद्या कोकणात बऱ्याच ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पूणे वेधशाळेने व्यक्त केली आहे मुंबई आणि परिसरात आकाश सामान्यपणे ढगाळ राहिल हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या काही सरी पडतील असंही वेधशाळेनं म्हटलं आहे